भारतासाठी पाच वर्षांच्या भागिदारी आराखड्याला जागतिक बँकेची मंजूरी

सरकार वाहन चालक परवाव्यांची आकडेवारी गोळा करणार

राज्यातील र्वकासात्मक प्रकल्पांमध्ये ऑस्ट्रोलयन ग्रंतवणूकदारांनी ग्रंतवणूक करावी असं मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांचं आवाहन

पावसानं आज विदर्भात सर्वत्र आज हजेरी लावली भारतासाठी पाच वर्षांच्या भागिदारी आराखड्याला जागतिक बँकेनं मंजूरी दिली आहे भारताच्या उच्च शाश्वत आणि समावेशी वाढीच्या उद्दिष्टांना त्यामुळं पाठबळ मिळणार आहे साधनसंपत्तीसमृद्ध आणि समावेशी वाढ रोजगार निर्मिती आणि मानवी भांडवलाची उभारणी यासारख्या महत्वाच्या विकास प्राधान्यांची पूर्तता करून उच्च मध्यमवर्गीय उत्पन्न गटातला देश बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देणं हा यामागचा उद्देश आहे

आपल्या सरकारनं देशहिताला प्राधान्य दिलं असल्यानं गेल्या चार वर्षात देशाची सर्वांगीण प्रगती झाल्याचं दिसत आहे असं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं नवी दिल्ली इथं प्रस्तावित आयआयसीसी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्राची पायाभरणी करताना ते बोलत होते

भारताची सूक्ष्म आर्थिक पायाभूत तत्वं मजबूत आहेत कारखानदारी आणि कृषी क्षेत्र प्रत्येकी एक हजार अब्ज डॉलर्सचं योगदान अर्थव्यवस्थेला देऊ शकतात असं त्यांनी सांगितलं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 आयआयसीसीमुळं पाच लाख रोजगार संधी निर्माण होतील असं श्री मोदी म्हणाले जम्म्र काश्मीरमधून दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या तीन पोलिसांचे मृतदेह शोपिया भागात सापडले आहेत कापरान बाटागुंड आणि शोपिया भागातून दहशतवाद्यांनी काल तीन पोलिसांसह एका पोलीस कर्मचाऱ्याच्या भावाचं अपहरण केलं होतं तिघांची हत्या करून पोलीस कर्मचाऱ्याच्या भावाला दहशतवाद्यांनी सोडून दिलं कालपासून हे पोलीस बेपत्ता होते त्यानंतर त्यांचं अपहरण झाल्याचं स्पष्ट झालं होतं काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांच्या संघटनेनं पोलिसांना नोकरी सोडण्यासंबंधी धमक्या दिल्या होत्या दरम्यान हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेनं त्याच्याशी संबंधित ट्विटर अकाउंटवरून या अपहरण आणि हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या प्राधिकरणांकडून एकापेक्षा जास्त चालक परवाने मिळाले आहेत का याची तपासणी करण्याच्या द्रष्टीनं सरकार वाहन चालक परवान्यांची आकडेवारी गोळा करणार आहे केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी यांनी काल दिल्लीत एका कार्यक्रमात ही माहिती दिली भारतात सध्या वाहन चालक परवाना मिळवणं सोपं असून काही जणांकडं वेगवेगळ्या राज्यांमधून मिळवलेले परवाने आहेत

तो भरून काढण्यासाठी क्शल मनुष्यबळ तयार केलं जात आहे चालकविरहित गाड्यांना परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचंही श्री गडकरी यांनी यावेळी सांगितलं सावर्जानक वाहतूक व्यवस्था बळकट व्हावी आर्गारकांसाठां मेट्रां बस आर्गाण फिडर सव्हिसेसच्या माध्यमातून प्रवास करणं सोपं व्हावं यासाठो भारतीय स्टेट बक देखील प्रयत्नशील आहे भारतीय स्टेट बकेच्या प्ढाकारानं महा मेट्रो लवकरच महाकाड चं चलन आणणार आहे या महाकाड बद्दल नार्गारकांना जास्तीत जास्त मार्गाहती उपलब्ध व्हावी याचाच एक भाग म्हणून भारतीय स्टेट बकेचे अधिकारां देखील या उपक्रमामध्ये हातभार लावत आहेत गणेश उत्सवादम्यान र्वावध मंडळात महा मेट्रो तफ उभारण्यात आलेल्या मेट्रां स्टॉल मध्ये महाकाडचे स्टॉल हे सेल्फां पॉइंटच्या स्वरूपात लावण्यात आलेले आहे र्याठकाणी विघ्नहत्याचं दशन घेण्यासाठां येणाऱ्या सव भावकांना प्रकल्पाची तसंच महाकाड बद्दलची माहती देण्यात येत आहे तसंच मेट्रो प्रकल्पार्वषयीची पत्रकं देखील भार्मावकांना विर्तारत केला जात आहेत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 मोहम्मद पैगंबरांचे नातू हजरत इमाम हुसैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करबला इथं सत्य व्याय आणि प्रामाणिकपणासाठी दिलेल्या बलिदानाप्रीत्यर्थ हा दिवस पाळला जातो यानिमित्त ताबूताच्या मिरवणूका निघतात तसंच धार्मिक बैठकाही आयोजित केल्या जातात औरंगाबाद इथं आज आशु यानिमित्त ढोल ताश्यांच्या गजरात शहरातून सवाऱ्यांचा मजमा आणि मातमी मिरवणूक काढली जाणार आहे

राज्यातील या वकासात्मक प्रकल्पांमध्ये ऑस्ट्रोलयन ग्रंतवणुकदारांनी गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांनी केलं

फडणवीस यांच्या उपस्थितीत ऑस्ट्रोलयन गुंतवणूक सल्लागार शिष्टमंडळाची बैठक मुंबईत वषा निवासस्थानी पार पडलों त्यावेळी ते बोलत होते ऑस्ट्र्र्रोलया देशातील ग्रंतवणूक सल्लागार मंडळानं राज्यात ग्रंतवणूक करण्याची तयारी दार्खावलां असून यासंदभात चचा करण्यासाठी हे शिष्टमंडळ राज्यात भेटांसाठी आलं आहे या बैठकॉला ऑस्ट्रोलयाचे महावाणज्यदूत श्री टोनी हबर आदो उपस्थित होते

फडणवीस म्हणाले कों परकोंय ग्रंतवणुकदारांची पसंती महाराष्ट्राला आहे देशातील सर्वाधिक परकांय गुंतवणूकहां राज्यात होते र्वानयात क्षेत्रातहां राज्याचं काम उल्लेखनीय आहे राज्याची बॅलन्सशीट मजबूत असल्यानं राज्यात होणारी परकोय ग्रंतवणूक सुरक्षित आहे असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना दिला राज्यात सध्या सुरू असलेल्या पायाभूत सुर्गवधांच्या प्रकल्पांमध्ये ग्रंतवणूक करण्याच्या प्रस्तावासह सेवा क्षेत्रातहां ग्रंतवण्कोंला भरपूर वाव असल्याचं त्यांनी सांगगतलं त्याबरोबरच राज्यात मोठ्या प्रमाणात परवडणारो घरं बाधण्याचं लक्ष्य असल्यानं गूर्हानमाण क्षेत्रातहो गुंतवणूक फायदेशीर आहे तसंच ऊजा आर्माण या क्षेत्रातील पुनवापर या क्षेत्रातहां गुंतवणूक करण्यास मोठ्या संधी असल्याचं त्यांनी सांगगतलं

भारतीय रेल्वेच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फेसुद्धा स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे या अंतर्गत स्वच्छ रेलगाडी दिवस पाळण्यात आला सायकल रॅली काढूल स्वच्छतेचा संदेश देण्यात आला

सिव्हिल लाइन्स इथल्या रेल्वे सतपूडा क्लब इथून प्रारंभ झालेली रॅली संविधान चौकमार्गे रेल्वेस्थानकावर पोहोचली रॅलीच्या मार्गात घोषवाक्य बॅनर पोस्टरच्या माध्यमातून स्वच्छतेसंदर्भात जनजाग्रती करण्यात आली शैक्ष्मणक प्रवाहापासून दूर असलेल्या हसत खेळत शिक्षणाच्या अन्भवापासून वींचत रााहलेल्या मेळघाटातील आर्मादवासी आश्रमशाळेच्या विद्याथ्यासाठां ज्ञानाची कवाडं आता ख्लो झालो आहेत तंत्रज्ञानाच्या या युगात र्वद्याथ्याच्या सवागीण र्वकासासाठी परंपरागत र्शिक्षणासोबतच हसत खेळत ज्ञानरचनावादावर आर्धारत शिक्षणाची कल्पना मेळघाटातील आर्गादवासी आश्रमशाळांमध्ये रुजत आहे न्कताच र्शिक्षर्णावषयक ग्णवत्तापूण कायक्रमाचा प्रारंभ झाला असून शंभर टक्के प्रगत र्वदयार्था घर्डावण्यासाठी मेळघाटात आर्दिवासी र्विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी र्शिक्षकांना प्राशक्षित करण्याचा र्आभनव प्रयोग साकारला

धारणीचे प्रकल्प अधिकारां श्री राहुल र्काडले सहायक प्रकल्प अधिकारां श्री शिवानंद पेठकर यांच्या संकल्पनेतून हा र्आभनव प्रयोग साकार झाला

शहरातील साथ रोगांच्या पाश्वभूमीवर पालकमंत्री श्री

अन्य एका सामन्यात आब्रधाबी इथं पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान लढत होत आहे पावसानं आज विदर्भात सर्वत्र हजेरी लावली नागपुरात सकाळी मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी झाली

बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं विदर्भ मराठवाड्यात तसंच सर्वत्र पाऊस झाला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात देखील संततधार पाऊस होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे